निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातल्या प्रचारानं आता वेग घेतला आहे

अमेरिका आणि चीन दरम्यानच्या व्यापार युद्धामुळं जागतिक बाजारातले प्रतिकूल कल भारतीय शेअर बाजारातही पहायला मिळत आहेत

आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या काल हैदराबाद श्री झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई श्रीयन्स संघानं विजय मिळवला शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या रोमहर्षक सामन्यात मुंबईनं चेन्नई सुपर किंग्ज संघाचा पराभव करत चौथ्यांदा विजेतेपदावर आपलं नाव कोरलं

चीनमध्ये सात मे पासून सुरू असलेल्या जागतिक पॅराअॅथेलेटिक्स क्रिडा स्पर्धेत अष्टपैलू दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव हिनं भालाफेक आणि गोळाफेक या दोन क्रिडा प्रकारात कांस्य पदकं पटकावली आहेत नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातल्या होनवडज या खेड्यात शेतकरी कुटुंबात भाग्यश्रीचा जन्म झाला आहे या स्पर्धेसाठी निवड झालेली महाराष्ट्रातली भाग्यश्री ही एकमेव खेळाडू आहे

हा तरुण गाझीयाबादचा रहिवासी असून गेल्या दोन वर्षांपासून त्यांची मानसिक अवस्था ठीक नव्हती असं त्याच्या कुंटूबियांनी सांगितल्याचं पोलीसांनी म्हटलं आहे पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी काल सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले